महाराष्ट्र आणि हरियाणातील आगामी विधानसभा निवडण्कांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ अर्थात सी

तर्फे पर्यावरण पूरक आणि आरोग्याचा धोका टाळणारे फटाके विकसित करण्यात आले असून न्कतच आरोग्य आणि कृटूंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी या फटाक्यांबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली या फटाक्यांमध्ये विविध घटकांचा उपयोग करण्यात आला आहे जेणेकरून वाय् आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवल्या जाऊ शकेल ही उत्पादन बाजारपेठेत विक्री आणि खरेदी करीता उपलब्ध करून देण्यात आल्याचं हर्ष वर्धन यांनी सांगितलं

एस आय आर चे संचालक डॉ राकेश क्मार यांनी सांगितलं कवितेत लोकांचे विचार मानसिकता आणि सामाजिक आदर्शाना बदलण्याची क्षमता असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकच्या नायड्र यांनी सांगितलं

एम सी बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग यांना मुंबई पोलीसांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक पथकानं अटक केली आहे

देशाच्या विविध भागांमध्ये आज द्र्गाअष्टमीचा सण उत्साह आणि पारंपरिक पध्दतीनं साजरा करण्यात येत आहे नवरात्र उत्सवातील महाअष्टमी हा महत्वाचा दिवस मानला जातो

ग्जरातमध्ये विविध ठिकाणी गरबा महोत्सवांचं आयोजन करण्यात आलं असून त्यात मोठया संख्येनं पर्यटक सहभागी झाले आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महाअष्टमीच्या श्भेच्छा दिल्या आहेत

विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यालगत असल्यानं बहतांश नागरिक हा सण साजरा करतात नवरात्रिच्या घटस्थापनेच्या दिवशी विविध फुल आणि पानांची आरास करून मुर्तीची प्रतिकृती तयार केली जाते

आज अष्टमीच्या दिवशी या देवीस्वरूप प्रतिकृतीचं विसर्जन केलं जातं अस या सणाचं महत्व आहे शारदीय नवरात्र उत्सवात काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने आशीर्वादरुपी तलवार भेट दिल्याची कथा प्रचलित आहे त्यानिमिताने ही अवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येते

आज अष्टमीनिमित होमहवन आणि धार्मिक अन्ष्ठानाची सांगता होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे रस्ते वाहत्कीच्या ग्न्हयांसाठी भारतीय दंड विधानामध्ये समावेश करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत ग्वाहाटी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला बाजूला सारून हा निर्णय घेण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं

वाहतकीचे नियम मोडणा यांवर आळा घालता येईल न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठानं निर्णय देताना सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं कायमच रस्ते अपघातासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात कडक कारवाईची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे

वंचित बहजन आघाडीचे नेते एड प्रकाश आंबेडकर यांना आरे येथील वृक्षतोडी विरोधात आंदोलन करताना ताब्यात घेण्यात आले असल्याची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले असून अकोल्यातील अशोक वाटिका इथं वंचित बहजन आघाडी आणि आरिप बहजन आघाडी तर्फे सरकारच्या प्रतिकात्मक प्तळ्याचे दहन करून उत्स्फूर्तपणे रास्ता रोको करण्यात आला दरम्यान प्रकाश आंबेडकरांची सुटका झाल्याची बातमी कळताच हे आंदोलन स्थगित करण्यात आले

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

या महोत्सवाची सुरूवात आशिष पांडेय यांच्या नूर या चित्रपटानं होणार आहे महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया आता अर्जांच्या छाणणी पर्यंत येऊन पोहचली असून एकूणच राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे

उद्या नामांकन अर्ज मागं घेण्याचा अंतिम दिवस असून त्यानंतरच निवडनूकीच चित्र स्पष्ट होईल

तीन उमेदवारांनी नामांकन अर्ज मागं घेतले आहे

विधानसभा निवडणुकीसाठी आरतीय जनता पार्टीने पूर्व विदर्भ प्रचारप्रमूख म्हणून राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन श्ल्क मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्यावर जबाबदारी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेन्सार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निय्क्ती केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी निय्क्त करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनासह संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अजय ग्र्ल्हाने वणी आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना यवतमाळ आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निरीक्षक जे

डोडीया आर्णि प्सद आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निरीक्षक स्शीलक्मार मौर्य आदी उपस्थित होते यावेळी बोलतांना कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक के विजयन म्हणाले निवडणूकीच्या आचारसंहितेच्या कालावधीतच दसरा आणि नवरात्र हे धार्मिक सण साजरे होत आहे द्गादेवी विसर्जन सर्वत्र शांततेत पार पडेल याकडे सर्वांनी गांभिर्याने लक्ष दयावे अवैधरित्या होणारी दारु आणि पैशाची वाहतुक आढळल्यास त्वरीत कारवाई करा या काळात सर्व पथकांनी अलर्ट राहावे जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत करा असेही ते म्हणाले बैठकीला सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी तहसीलदार यांच्यासह निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी उपस्थित होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठाच्या स्नातकोतर मराठी विभागाचे निवृत प्राध्यापक डॉ

यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात येईल

दरम्यान उमेदवारी अर्जाची शनिवारी छाणणी झाल्यानंतर नागपूर पश्चिम मतदार संघातून वंचित बहजन आघाडीचे उमेदवार सोन् प्रभाकर चहांदे यांचा अर्ज अवैध ठरविल्याबाबत पक्षानं आक्षेप घेतला असून अर्ज रद्द करण्यासाठी देण्यात आलेली कारण अयोग्य वाटल्यानं यासंदर्भात आपण न्यायालयात धाव धेणार असल्याचं वंचित बहजन आघाडीचे महासचिव सागर डबरासे यांनी सांगितलं मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या किमान सुविधांबाबत ऐनवेळी कोणत्याही तक्रारी येऊ नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदानाच्या एक दिवस पूर्वीच संपूर्ण तयारी पूर्ण करावी यामध्ये प्राम्ख्याने पिण्याचे पाणी दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व्हील चेअर वीज प्रवठा शौचालय मतदान केंद्र इमारत डागड्जी पावसाची शक्यता लक्षात घेता पेंडॉल याबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना अंडाऱ्याच्या मुख्य निवडणूक निरीक्षक राजेश सिंग राणा यांनी दिल्यात

समाजातील प्रत्येक नागरिकानं मतदानाचा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा आणि लोकशाही बळकट करावी असं आवाहन भंडाऱ्याचे तहसीलदार मलीक विराणी यांनी केलं आहे स्वीप कार्यक्रमात मतदान जनजागृती व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष हाताळणे आणि मतदानाची मोजणी करुन पाहणे या करीता घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते महिलांना सामाजिक बांधलकीची जाणीव करुन देतांना मतदानाचं महत्व दिव्यांगांचं मतदान सुलभीकरण वृध्द ज्येष्ठ नागरिक स्तनदा मातांचं मतदान आणि सुविधा नवमतदारांना मतदानात सहभागी करुन घेणं निवडणूक यंत्र हाताळून मतदान करणं खात्री करणं निकाल पाहणं आणि प्रत्यक्ष मतमोजणी करणं या सर्व बाबींचं या कार्यशाळेत प्रात्यक्षिक करण्यात आलं स्वीप कार्यक्रमात भंडारा इथल्या प्रगती महिला कला महाविद्यालय आणि उमाटे महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांकरीता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत मार्गदर्शन व जनजागृतीचा कार्यक्रम न्कताच पार पडला

तसेच स्वीप हा कार्यक्रम मतदारांच्या अधिकाराची जाणीव करुन देणारा कार्यक्रम असल्याचे प्रतिपादन वध्याच्या जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले विधानसभा सार्वत्रिक निवडण्कीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात मतदारसंघ निहाय निवडण्क निरीक्षक यांचे आगमन झाले आहे निवडणूकीच्या तयारीच्या अन्षंगाने विविध जिल्हास्तरीय कक्षांना निवडणूक निरीक्षक यांनी भेटी दिल्या आहेत अशी माहिती सहाय्यक निलेश तायडे यांनी दिली माध्यमांनी पेड न्यूज बाबत थोडी सतर्कता बाळगावी तसेच उमेदवार मतदार व प्रशासनाने जिल्हयातील निवडणुका पारदर्शक राबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे मत निवडणूक निरिक्षक प्रवीण ग्प्ता यांनी व्यक्त केले गडचिरोली जिल्हयामध्ये निवडणूक आयोगाकडून नेमलेल्या निवडणूक निरिक्षकांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राजनितिक चर्चेचा स्तर खरच खालवलेला आहे का या विषयावर उहापोह करण्यासाठी देशातील चार प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रवक्तांना लक्ष्मीनगर इथल्या साइंटिफिक सभागृहात चर्चा सत्रासाठी आमंत्रित करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार व प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य यांनी या चर्चा सत्राच्या आयोजनामागचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितलं की राजकीय पक्षांनी प्रसार माध्यमांवर मते व्यक्त करताना आक्रास्थाळेपणा न दाखवता साधक बाधक चर्चा करावी व त्या माध्यमातून जनमत तयार करण्यास हातभार लावावा यासाठी हे चर्चासत्र दिशादर्शक ठरेल याप्रसंगी भाजपच्या प्रवक्त्या आणि लोकसभा खासदार श्रीमती मीनाक्षी लेखी कॉग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजेश तपासे यांनी आपले विचार मांडली संत गाडगेबाबा आणि त्कडोजी महाराज यांनी जो स्वच्छतेचा संदेश विदर्भातून सर्व देशभर पसरविला असाच वैचारीक स्वच्छतेचा संदेश राजकीय प्ढा यांमध्ये रूजण्याचे आवश्यक असल्याचे मत गौरव वल्लभ यांनी व्यक्त केले विचारधारेची लढाई विचारधारेशीच असावी ही व्यक्ती केंद्रीत होता कामानये असे शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी यावेळी नमुद केले धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला कामठी रोड स्थित पी डब्ल्यू एस कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे उदया सोमवार रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या सिदधार्थ सभागृहात आरतीय धार्मिक वैचारिक परंपरेत बौद्ध धर्माचे स्थान आणि विकास या विषयावर प्रसिद्ध विचारवंत आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे